यात सत्तर टक्क्यांहून अधिक मृत्यू कोरोना विषाणू संसर्गासह अन्य आजारही असलेल्या रुग्णांचे असल्याची माहितीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

लस देण्यात आल्यानंतर त्यांना अर्धा तास निगरानीखाली ठेवण्यात आल्यानंतर घरी जाऊ देण्यात आलं असून एका महिन्यानंतर त्यांना पुन्हा एकदा लसीची मात्रा दिली जाणार आहे

या पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जिल्ह्यतल्या मूग उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे अमरावती जिल्ह्यात दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं भाजीपाला पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं म्हटलं आहे

यामुळे वाहतूक सुरू झाल्यानंतर सहा महिने ही सुट मिळावी यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा असंही संघटनेनं नमूद केलं आहे

याचाच भाग म्हणून अनेकांनी अपल्या घरच्या गौरी मूर्तींना मास्क बांधले असून निर्जंतुकीकरण आदी साहीत्य गौरी मुर्तींसमोर ठेवण्यात आल्याचं चित्रं दिसत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे